पारदर्शक करप्रणाली आणि प्रामाणिक करदात्यांचा सन्मान या मंचाचं उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी बोलताना पंतप्रधान म्हणाले की आजच्या या उपक्रमामुळ आर्थिक सुधारणा प्रक्रियेतील नवीन टप्पा गाठला गेला आहे प्रामाणिक करदाते राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात मोठे योगदान देत असतात त्यामुळं त्यांचा अधिक सन्मान राखणं आणि त्यांना सोपी कर प्रणाली उपलब्ध करून देण्यासाठी या नवीन सुधारणा करण्यात आल्या आहेत प्रत्यक्ष कर नियमांत अधिकाधिक सुलभता आणण्याच्या दृष्टीनं केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं गेल्या काही वर्षात कर रचनेत अनेक महत्त्वाच्या सुधारणा केल्या आहेत त्याचे चांगले परिणाम दिसून आले आहेत असं ते म्हणाले

या कार्यक्रमाच्या सुरुवातीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या योजनेचा हेतू स्पष्ट केला करदात्यांचा सन्मान राखणं तसच त्यांना सशक्त करणं हा सरकारचा उद्देश आहे असं त्या म्हणाल्या नॉलेज क्लस्टर महाराष्ट्रातील पुणे आणि परिसरांतील विज्ञान तंत्रज्ञान संशोधन आणि व्यवसाय संस्थांना उच्च स्तरीय तंत्रज्ञानाच्या मदतीनं जोडण्याच्या उद्देशानं सुरु करण्यात येणाऱ्या पुणे नॉलेज क्लस्टरला केंद्र सरकारच्या प्रधान वैज्ञानिक सल्लागारानी मान्यता दिली आहे यामध्ये पुण्यातील विद्यापीठं महाविद्यालयं संशोधन आणि विकास प्रयोगशाळा तसंच अन्य आस्थापनांचा समावेश करण्यात आला आहे या प्रकल्पाचा प्राथमिक प्रस्ताव प्राध्यापक अजित केंभावी आणि एल एस शशिधर यांनी सादर केला आहे

या प्रकल्पानुसार सुरुवातीला लघु प्रकल्पांवर काम करण्यात येणार आहे यामध्ये पुणे शहरातील झाडांचे आच्छादन ई वाहतूकीच्या प्रकल्पांचा अभ्यास शहरांतील आरोग्य व्यवस्था साथरोग नियंत्रण यंत्रणा अशा विषयांचा अभ्यास केला जाणार आहे अजित केंभावी यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत ही माहिती दिली

जम्मू काश्मिर मिझोराम नागालँड आणि राजस्थान मध्येही उपचार सुरू असलेल्या रुग्णांच्या संख्येत आज घट नोंदवली गेली

दररोजच्या चाचण्यांची संख्या रोज नवा विक्रम करते आहे

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं ही माहिती दिली केंद्र सरकारतर्फे ही वैद्यकीय मदत सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना मोफत दिली जात आहे

ओडीशात कोरोना नियंत्रणासाठी घालण्यात आलेले निर्बंध मोडणाऱ्यांना केला जाणारा दंड दुप्पट करण्यात आला आहे ओडिशा मंत्रीमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला

गेली सुमारे चार महिने ती बंद होती इकडे महाराष्ट्रात पर्यटनाच्या ऐन हगामातही प्रवासावरील जिल्हा बंदीचे निर्बंध कायम राहिल्यानं पर्यटकांअभावी राज्यातील महाबळेश्वर माथेरान वेरूळ अजिंठा आणि कोकणासारख्या निसर्गरम्य पर्यटन स्थळावरील हॉटेल व्यावसायिकांच्या पदरी निराशाच पडली आहे अजूनही जिल्ह्याबाहेरील प्रवासासाठी पोलिसांकडील इ पास गरजेचा असून पर्यटनासाठी पोलिसांकडून परवानगी दिली जात नाही त्यामुळं पावसाळ्याच्या ऐन पर्यटन हंगामातही फिरायला जाऊ इच्छिणाऱ्या पर्यटकांवर घरीच बसण्याची वेळ आली आहे

उत्तराखंडलाही पावसाचा जोरदार तडाखा बसला असून अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या प्रकारामुळ तिथलं जनजीवन विस्कळीत झालं आहे

या भागात काही ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे पूर्व राजस्थान तसच उत्तर प्रदेशच्या काही भागात विजेच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे राजधानी दिल्लीतही आज हवामान ढगाळ राहील तसच तिथं पावसाच्या काही जोरदार सरी पडतील मुंबईतही हवामान ढगाळ राहणार असून जोरदार पावसाची शक्यता आहे

नमस्कार